आपल्याला देशाचा पंतप्रधान मानण्यास नकार देऊन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यघटनेचा अवमान करत असल्याचं पंतप्रधान तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज पश्चिम बंगालमध्ये बांकुरा इथल्या प्रचार सभेत बोलत होते निवडणुकीत पराभवाच्या भीतीमुळेच त्या अशी विधानं करत असल्याचं मोदी म्हणाले फोनी चक्रीवादळाम्ळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासंदर्भात चर्चेसाठी पंतप्रधानांनी द्रध्वनीवरून संपर्क साधला असता मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी उत्तर दिलं नाही यासंदर्भात एका सभेत बोलताना बॅनर्जी यांनी आपण मोदी यांना पंतप्रधान मानत नाही असं विधान केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

ब्रिटनमधल्या एका कंपनीच्या कागदपत्रात राहल गांधी हे ब्रिटीश नागरिक म्हणून नोंद असल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं यांनी ही याचिका फेटाळून लावताना एखाद्या कंपनीने आपल्या कागदपत्रात राहुल गांधी हे ब्रिटीश नागरिक असल्याचं लिहिल्यानं ते खरोखर ब्रिटीश नागरिक ठरतील काय असा सवाल केला आहे

सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले तेजबहादर हे लष्कराच्या छावणीत मिळणाऱ्या जेवणाबाबत तक्रार केल्यानंतर प्रकाशझोतात आले होते चौकशीनंतर त्यांना सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं यादव यांना वाराणसी मतदार संघातून समाजवादी पक्षानं उमेदवारी दिली होती मात्र त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ही याचिका न्यायालयानं आज फेटाळून लावली आहे

या गणनेत निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासकांना निसर्ग अनुभवात सामील होण्याची संधी वन्यजीव विभागाने उपलब्ध करून दिली आहे मात्र ऑनलाईन नोंदणी शिवाय जंगलात प्रवेश नसून ती नोंदणी सहा मे पासून सुरू झाली आहे वर्षातून एकदा निसर्गप्रेमी वन्यप्राणी अभ्यासकांना थेट जंगलात जाऊन निसर्गाचे सानिध्य आणि वन्यप्राणी पाहता यावेत यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या निमित्त राष्टपती रामनाथ कोविंद यांनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे गुरुदेव रविंद्रनाथ टागोर हे आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते भारताचे राष्ट्रगीत निर्माते प्रतिभावंत तसेच भारतीय संस्कृतीचे मुख्य आधार असून लोकांनी त्यांची प्रतिभा आणि कार्यापासून प्रेरणा घेतली पाहीजे असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे

जमिनीच्या व्यवहारामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातून मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून त्यांनी एक लाख रुपये लाच मागितली होती ती स्वीकारताना दिलीप देशमुख यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली असल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यात शिवनी इथं भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर काल रात्री चोरट्यांनी दरोडा घातला अशा प्रकारची जिल्ह्यात घडलेली ही एकाच आठवड्यातली दुसरी घटना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मेदचल ते नांदेड धावणारी प्रवासी रेल्वे गाडी मेदचल ते निजामाबाद दरम्यान आज अंशत रद्द करण्यात आली आहे तेलंगणा राज्यातल्या मेदचल वरून ही गाडी दररोज द्रपारी तीन वाजून दहा मिनिटांनी नांदेडसाठी रवाना होते नांदेडवरून येणारी रेल्वे गाडी उशीरानं धावत असल्यामुळे ही गाडी मेदचल ते निजामाबाद दरम्यान अंशत रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे